असं भारतानं म्हटलं आहे मात्र दहशतवाद मुक्त वातावरणात पाकिस्तानशी चर्चा करायला आपण तयार असल्याचही स्पष्ट केलं आहे

पाकिस्तानला भारताशी चर्चा करायची असेल तर त्यांनी दहशतवादाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवलं पाहिजे असं त्या म्हणाल्या पाकिस्तानचे प्रधानमंत्री धिरान खान यांची भूमिका उदारमतवादी असेल तर त्यांनी जैश ए महमदचा म्होरक्या मसूद अजहर याला भारताच्या ताब्यात द्यावं असंही स्वराज म्हणाल्या दहशतवाद्याच्या मुद्द्यावर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करत असून दहशतवादाला आश्रय आणि प्रोत्साहन देत असल्याची टीका त्यांनी केली चीननं तांत्रिक अडथळा आणल्यामुळे पाकिस्तानातल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करता आलं नाही याबद्दल भारतानं नाराजी व्यक्त केली आहे चीनच्या या कृतीमुळे मसूद अजहरविरुद्ध अंतरराष्ट्रीय समुदायाकडून कारवाई होऊ शकणार नाही मात्र आपल्या नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यामधे सामील असलेल्या दहशतवादी म्होरक्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी भारत सर्व उपलब्ध साधनांचा वापर करत राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे ज्या देशांनी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा ठराव मांडण्यासाठी प्रयत्न केले आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत त्याला मोठ्या संख्येनं पाठिंबा दिला त्या सर्व देशांचे भारतानं आभार मानले आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिल्लीत राष्ट्रपती भवनात संरक्षण अलंकरण प्रस्कार प्रदान केले या कार्यक्रमात शौर्य सन्मान आणि विशिष्ट सेवा पुरस्कार दिले गेले यामध्ये दोन किर्ती चक्र आणि एक शौर्य चक्र मरणोत्तर दिलं गेलं यावेळी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांना परम विशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं

त्यापूर्वी युतीच्या राज्यभरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्रित मेळावे उद्यापासून होणार आहेत पहिला मेळावा उद्या अमरावतीला होणार असून उद्या संध्याकाळी नागपूर इथं मेळावा होईल

त्यात महाराष्ट्रातल्या पाच जागांचा समावेश आहे नागप्रहून नाना पटोले सोलाप्रहून सुशील कुमार शिंदे गडचिरोली नामदेव उसंडी दक्षिण मुंबईतून मिलिंद देवडा तर उत्तरमध्य मुंबईतून प्रिया दत्त यांच्या नावांची घोषणा त्यात केली आहे परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यात एरंडेश्वर इथल्या हायटेक विद्यालय परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार निदर्शनाला आला असून केंद्र चालकांसह आठ जणांविरोधात पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी काल अचानक दिलेल्या भेटीदरम्यान ही बाब समोर आली या परीक्षा केंद्रावर संस्थाचालकांसह वसतीगृहातले कर्मचारी आणि अनाधिकृत पर्यवेक्षकाच्या मदतीनं अनेक विद्यार्थी सामूहिक कॉपी करीत असल्याचं दिसून आलं त्यानंतर या सर्वाविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले

यजमान सौदी अरबनंतरचं हे सर्वात मोठं पथक आहे